एकाही प्रवाशाला या विषाणूची लागण झाली नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे आजारी तीन जणांच्या लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी ते तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहेत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात आहे

त्यासंदर्भात मुंबईतील दोन प्रवाशांना आजाराची लक्षणे आढळल्यानं त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली या दोन्ही रुग्णांच्या तपासणी अहवालात विषाणूची लागण झाली नसल्याचं आढळून आलं करोना विषाणूसाठी लागणारी निदान व्यवस्था प्ण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत करण्यात आली आहे

तुम्ही अगदी लहान वयात केलेली खूप मोठी कामगिरी बघून थक्क झालो आहे अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं

सध्या पूणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

या परिषदेस उपस्थित असलेल्या काही जणांचा नक्षलवाद्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

प्रथम हिंदीतून आणि त्यानंतर जीतून प्रसारित हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित होईल राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधील अनुवाद रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे

अशातच नाशिकमधल्या अकरा हजार शालेय विद्यार्थ्यांनी काल साम्हिक राष्ट्रगान उपक्रम राबवून नागरीकांमध्ये देशभक्तीचं वातावरण तयार केलं नाशिकमध्ये गेल्या सहा वर्षांपासून प्रजासत्ताक दिनापूर्वी राष्ट्रगानाचा हा उपक्रम राबवला जात आहे शहरातील विविध शाळांमधली मूलं त्यामध्ये सहभागी होतात काल सकाळी पंचवटीतील श्रीराम विद्यालयात झालेल्या या राष्ट्रगान कार्यक्रमात विजयी विश्व तिरंगा प्यारा या गीताबरोबरच साने गुरूजी मंगेश पाडगावकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसंत बापट यांची देशभक्तिपर गीतं सादर करून या मुलांनी उपस्थितांना देशभक्तीच्या भावनेनं भारावून टाकलं नाशिकहन संजय पाठक यांच्यासह पुण्याहन मंजिरी गानू

यानिमित्त मंत्रालयात काल अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना शपथ दिली या विषयी अधिक माहिती देताना सीताराम कुंटे म्हणाले

सीताफळ परिषद वाशिम वाशिम ॐ सीताफळ महासंघ आणि कृषी विभागाच्या वतीनं काल राज्यस्तरीय सीताफळ परिषदेच आयोजन करण्यात आल होतं यावेळी सीताफळ लागवड प्रक्रिया उद्योग याविषयी तांत्रिक मार्गदर्शनकरण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरेहोते आमदार राजेंद्र पाटणी आदी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक आदी मान्यवर उपस्थित होते

अलीकडच्या काळात सिंधूदर्गात कातळशिल्प आढळली आहेत मालवण तालुक्यातल्या असरोंडी विद्यालयाचे इतिहास शिक्षक कमलेश गोसावी यांनी आपल्या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या साथीन शोधमोहीम राबवत ही शिल्पे जिल्हावासीयांसमोर आणली आहेत गोसावी यांनी शाळेतल्या अध्ययनाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट उपक्रमाच आयोजन केल त्यानुसार त्यांनी एका रविवारी हेदूळ आणि ओवळीये गावच्या परिसरातल्या कातळशिल्पांचा शोध सुरू केला

विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी अश्मयुगीन मानवाच्या हत्यारांचे अवशेषही सापडले आहेत एकंदरीतच कोकणातल्या मानव संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं हि कातळशिल्प उपयोगी असून त्यांचा अभ्यास होणं आवश्यक आहे

या वेळी जिल्ह्याचे संपर्कमंत्री एड

पाडवी उपस्थित होते आदिवासी समाजात मुलगा आणि मुलगी असा भेद केला जात नाही

त्यामुळे या मोहिमेसाठी आदिवासी समाजाचा आदर्श त्रिरांनी घ्यावा असं आवाहन पाडवी यांनी केलं राष्ट्रीय बालिका दिन सप्ताहानिमित्त जिल्ह्यात प्रभात फेरी पथनाट्ये आदी उपक्रम राबविण्यात आले

संपर्क मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पार पडली त्यात हा आराखडा मंजूर करण्यात आला बद सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहजन आघाडीने काल पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या काळात तुरळक ठिकाणी झालेल्या दगडफेकीच्या घटना वगळता जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं

विविध स्थानिक स्वराज्य आणि सहकारी संस्थांवर ते सक्रिय होते

हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यातील काही भागांत तापमानांत थोडी वाढ झाली आहे